भारत आणि वेस्टाडिज यांच्यातला दुसरा टी ट्वेंटी सामना आज लखनौ क्विं खेळवला जाणार आहे

नव्यानं बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर होणारा हा पहिलाच सामना असून लखनौ क्वं तब्बल चोवीस वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत आहे